जावडेकर यांनी आपल्या ट्विटर संदेशात प्रधानमंत्र्यांबद्दल या भावना व्यक्त केल्या आहेत

मुंबईतल्या डबेवाल्यांना तंसच परदेशी वाणिज्य दूतावास आणि उच्चायुक्तालयांमधल्या कर्मचाऱ्यांना उपनगरी रेल्वेनं प्रवास करण्याची परवानगी दिली आहे त्यासाठी राज्य सरकारनं जारी केलेली क्यूआरकोड ओळखपत्र अनिवार्य आहे मात्र त्याऐवजी आम्हाला आमच्या ओळखपत्रावर प्रवास करण्याची परवानगी द्यावी अशी विनंती डबेवाल्यांच्या संघटनेनी केली आहे राज्य सरकारनं या मागणीला संमती दिली तर डबेवाल्यांना त्यांच्या ओळख पत्रावर प्रवास करायला परवानगी देऊ असं मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितलं

अखेर पुन्हा आता आपली सेवा सुरु करता येईल याबद्दल मुंबई डबावाला असोशिएशनचे सुभष तळेकर यांनी आंनद व्यक्त केला

कोविड प्रतिबंधासाठीचे सर्व सुरक्षाविषयक नियम डबेवाले काटेकोर पणे पाळतील असं त्यांनी सांगितलं केंद्र सरकारनं मंजूर केलेले कृषी विधेयक लागू न करण्याचा निर्णय राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारनं घेतला आहे या निर्णयाचा निषेध करत भाजपानं आज राज्यभर आंदोलन सुरु केलं भाजपाच्या औरंगाबाद शाखेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकारच्या अध्यादेशाची होळी केली राज्यात या कृषी विधेयकाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी आज उस्मानाबाद क्षे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपा कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शन केलं हा कायदा महाराष्ट्र लागू न करण्यासंदर्भात राज्य शासनानं काढलेल्या अध्यादेशाची कार्यकर्त्यांनी होळी केली भाजपा किसान मोर्चा भारतीय दनता युवा मोर्चा भारतीय जनता महिला आघाडी आणि भाजपा कार्यकर्त्यांनी सोशल डिस्टसिंग पाळत राज्य शासनाविरोधात हे निदर्शन केलं लातूरमध्येही भाजपा कार्यकर्त्यांनी याच विषयावरुन आंदोलन छेडलं केंद्रानं पारीत केलेलं विधेयक शेतकऱ्यांच्या जीवनांत अमूलाग्र बदल करणारं आहे शेतकऱ्यांच्या मालाल भाव मिळेल तिथे तो विकण्याचा त्यांना अधिकारी आहे असं असून राज्य शासन ते लागू करत नाही म्हणून हा निषेध असल्याचं भाजपा लातूर जिल्हा अध्यक्ष आमदार रमेश कराड यांनी सांगितलं सोलाप्रच्या भाजपा कार्यकर्त्यांनी या विधेयकला विरोध करणाऱ्या राज्य शासनाचा तीव्र निषेध केला आहे भाजपा सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांनी तशा आशयाचं निवेदन देण्यात आलं राज्यातल्या शासकीय विभागातल्या सर्व लिपिक संवर्गातील पदं महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीच्या माध्यमातून भरण्याच्या अनुषगानं सकारात्मक विचार केला जाईल असं आश्वासन सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलं आहे महाराष्ट्र लोकसेवा अयोगाशी निगडित आढावा बैठक भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली त्यावेळी ते बोलत होते भरणे यावेळी म्हणाले की महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे गट अ आणि ब संवर्गासाठी पोलीस उपनिरीक्षक सहायक कक्ष अधिकारी राज्य कर निरीक्षक आदी गट क मधल्या पदांसाठी तसंच मुंबईतल्या लिपिक संवर्गासाठीही एमपीएससीमार्फत भरती प्रक्रिया राबवली जाते मात्र राज्यातल्या उर्वरित जिल्ह्यात बहुतांश गट ब अराजपत्रित आणि गट क मधल्या पदांची भरती प्रक्रिया स्थानिक पातळीवर होते त्यामुळे उमेदवारांना प्रत्येक वेळी नव्यानं अर्ज करावा लागल्यानं खर्च वाढतो त्यामुळे एकाच वेळी ही भरती प्रक्रीया एमपीएससी मार्फत राबवली जाईल असं त्यांनी सांगितलं या बैठकीला सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा परवा नऊ तारखेपासून सुरू होत आहेत या निमित्तानं कुलगुरू प्रमोद येवले यांनी आज विद्यार्थ्यांशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधत मार्गदर्शन केलं विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाऊन मॉक टेस्ट द्यावी ही चाचणी म्हणजे त्या विद्यार्थ्यांचं परीक्षेसाठी नोंदणी समजली जाईल असं कुलगुरूनी सांगितलं पूर्वी ऑफलाईनचा पर्याय दिलेले विद्यार्थी मॉक टेस्ट देऊन ऑनलाईन परीक्षेसाठी नोंदणी करू शकतात तर ग्रामीण भागात नेटवर्कची किंवा त्तिर अडचण असलेले विद्यार्थी आपल्या घराजवळच्या महाविद्यालयात परीक्षा देऊ शकतात असं कुलगुरुंनी स्पष्ट केलं

सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये व्हायरस अटक्मिळे व्यत्यय आला आहे विद्यापीठाच्या परीक्षा सोमवारपासून सुरू झाल्या आहेत मात्र परीक्षेच्या ऑनलाउ पोर्टलवर व्हायरस अटक्मुळे सर्व्हर क्रशि झालं

अभिनेता सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाच्या तपासात समोर आलेल्या अंमली पदार्थ व्यवहार प्रकरणी अंमली पदार्थ व्यवहार नियंत्रण विभाग एनसीबीनं रियाला अटक केली होती तिचा भाऊ शौविकचा जामीन अर्ज मात्र न्यायालयानं फेटाळला आहे

पहिला राष्ट्रीय स्टार्ट अप प्रस्कारामध्ये मुंबईतल्या दोघांनी बाजी मारली आहे शहरीसेवा वर्गात तरलटेक सोलूशन प्रावेट लिमिटेड ला पुरस्कार मिळाला आहे तर आरोग्य सुविधा क्षेत्रात वेल्दी थेरप्यूटीक्स पुरस्कार मिळवला आहे या पुरस्कारांसाठीच्या अर्जांमध्ये कर्नाटकाखालोखाल महाराष्ट्रातल्या स्टार्ट अपची संख्या जास्त होती नवौन्मेश उद्योगजकता रोजगार निर्मिती आणि सामाजिक परिणाम या निकषांवर त्यांची निवड झाली आहे